आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

समलैंगिकता अपराध नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्व न्यायालयानं दिला आहे

अर्थव्यवस्थेच्या बाहेर असलेल्यांनाही यात समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे जनधन योजनेच्या अटी आणि शर्ती शिथिल करण्यात आल्या

महाजनकोपुढील उर्जा निर्मितीच्या अडचणी लवकरच दूर होतील अशी राज्याचे उर्जामंत्री श्री चंद्रशेखर बानवकुळे यांची माहिती

नागपूरच्या प्रसुतीशास्त्र आणि स्त्री रोग संघटना आणि नागपूर महानगर पालिका यांच्या वतीनं आयोजित द्विदिवसीय पोषक आहार प्रदर्शनीचं आज महापौर श्रीमती नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन समलैंगिकता अपराध नसल्याचा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे

दिल्ली उच्च न्यायालयानं यासंदर्भात दिलेला निर्णय रद्दबातल ठरवत सर्वोच्च न्यायालयानं समलिंगी संबंधांना बेकायदा ठरवलं होतं

प्राण्यांवर होणारे लैंगिक अत्याचार मात्र दंडनीय अपराध असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे घटनात्मक नैतिकता महत्वाची असून प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार असल्याचं मत न्यायालयानं स्पष्ट केलं आहे स्वतःला व्यक्त होण्याचा अधिकार नाकारणं हे मृत्यूला आमंत्रण देण्याइतकं गंभीर असल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे पूर्वीच्या चुका सुधारण्याची गरज असून जूनी विचारधारा बदलण्याची वेळ आली आहे असंही व्यायालयानं म्हटलं आहे

परराष्ट्र व्यवहार मंत्री श्रीमती सुषमा स्वराज आणि अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री श्री माईकल पोम्पिओ तसंच संरक्षण मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन् आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री श्री जेम्स मॅटीस यांच्या दरम्यान चर्चा झाली या चर्चेत इरान मधून कच्च्या तेलाच्या आयातीवर असलेले अमेरिकेचे निर्बध आणि हिन्द प्रशान्त क्षेत्रात सहयोग वाढवण्यावर भर देण्यासंबंधीच्या म्रद्यांचा समावेश आहे

आज झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी परिणामकारकरित्या होण्याच्या दृष्टीनं उभय देशांदरम्यान एक हॉटलाईन असावी असंही या बैठकीत ठरवण्यात आलं अमेरिका भारताला विविध क्षेत्रात सहकार्य करण्यास तयार असून आजची चर्चा प्रातिनिधीक स्वरूपाची झाली असून या बैठकीत अफगाणिस्तानच्या विषयासह क्षेत्रीय तसंच जागतिक मुद्यांवर सर्वकष चर्चा झाली असल्याची माहिती या बैठकीनंतर अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री श्री मायकेल पॉम्पीओ यांनी दिली अर्थव्यवस्थेच्या बाहेर असलेल्यांनाही त्यात समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारनं जनधन योजनेच्या अटी आणि शर्ती आणखी शिथिल करायचं ठरवलं आहे काल संध्याकाळी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर अर्थमंत्री श्री अरूण जेटली यांनी बातमीदारांना ही माहिती दिली जनधन योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट स्रविधेची मर्यादा पाच हजारांदून दहा हजारांवर केली असल्याचं त्यांनी सांगितलं

नव्या रूपे कार्ड धारकांना अपघाती विमा सुरक्षा कवच एक लाखाहून दोन लाख रू

त्यातल्या साडेसात कोटी खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण होत असल्याचं त्यांनी सांगितलं

प्रसार माध्यमं आणि संघटनांमध्ये दलित शब्दाच्या वापरावर बंदीचा निर्णय म्रंबई उच्च व्यायालयाच्या नागप्र खंडपीठानं दिला याविरोधात सर्वोच्च न्यायालयात आम्ही याचिका दाखल करूअसं त्यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं दलित पँथरसारख्या अनेक संघटना आज देशभरात दलित शब्दाचा वापर करतात त्यांना ही बंदी जाचक असल्याचंही त्यांनी नमूद केलं

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोळकर आणि कॉमरेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी माध्यमांसमोर भाष्य करणाऱ्या तपास यंत्रणांना आज मुंबई उच्च न्यायालयानं फटकारलं या प्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं दाभोळ्कर पानसरे कुटूंबियांना माध्यमांसमोर जाऊन पुरावे उघड करू नये असं सांगितलं दरम्यान पत्रकार गौरी लंकेश हत्याकांडातील प्रमुख आरोपी अमोल काळे याला आज पुणे व्यायालयात हजर करण्यात आलं असून व्यायालयानं त्याला चौदा सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे

बावनक्ळे यांनी आज महाजनकोला रेल्वेदवारे तसच कोळसा मंत्रालयादवारे र्मार्यामत कोळसा प्रवठा व्हावा या मागणीसाठो रेल्वे भवनात श्री र्पपय्ष गोयल यांची भेट घेतलों या भेटो दरम्यान श्री गोयल यांनी महाजनकोला कोळसा पुरवठा करण्यासाठां पूण मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच त्यांनी रेल्वे मंत्रालय आण कोळसा मंत्रालयाच्या वारष्ठ अधिका यांना यासंदभात र्मिदश दिले यावेळी महाजनको समोरोल कोळशाच्या प्रवठयातील अडचणींबाबत कोळसा मंत्रालयाचे र्साचव डॉ इंद्रजित र्संह यांना श्री बावनक्ळे यांच्यासोबत बैठक करून अडचणी सोर्डावण्याच्या सूचना केल्या यानुसार सायंकाळी नवी दिल्लो इथल्या शास्त्री भवन इथ कोळसा मंत्रालयाचे र्साचव डॉ

बावनक्ळे यांनी बैठक घेतलो

या बैठकोंत महाजनको समोर कोळशा अभावी वीज र्नामतीसाठा येत असलेल्या अडचणींवर चचा झालां तसेच कद्राद्वारे महाजनकोला निर्यामत कोळसा पुरवठा करण्याबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात आल्याच श्री बावनकुळे यांनी सांगगतल गोवर आणि रूबेला आजार मुक्त भारतासाठी संपूर्ण देशभरात गोवर आणि रूबेला लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे राज्यात येत्या चौदा नोव्हेंबरपासून या रोगांच्या लसीकरणाची मोहीम सुरू होणार असून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वानी पुढाकार घ्यावा असं आवाहन विभागीय आयुक्त श्री पुरूषोत्तम भापकर यांनी केलं आहे मराठवाडयात सगळ्या खासगी सरकारी महानगरपालिका जिल्हा परिषद शाळा अंगणवाडयांसह संपूर्ण ठिकाणी लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवावी अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या

पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींमध्ये नागपूर भंडारा आणि चंद्रपूर या जिल्हयातील ग्रामपंचायतींचा समावेश आहे

यासारख्या कार्यक्रमांची समाजाला अतिशय गरज असल्याचं प्रतिपादन नागपूरच्या महापौर श्रीमती नंदा जिचकार यांनी आज नागपूर इथं केलं त्यांच्या हस्ते आज नागप्रख्या प्रस्रतीशास्त्र आणि स्त्री रोग संघटनेच्या आणि नागप्र महानगर पालिका यांच्या संय्रक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या आहार प्रदर्शनीचं उद्घाटन झालं त्यावेळी त्या बोलत होत्या या प्रदर्शनीबद्दल समाजात जनजागृती करणं आवश्यक असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं योग्य आहाराबरोबरच औषधांचा अगदी नाममात्र उपयोग करण्याचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला

माजी विभागीय आयुक्त श्री अनूप कुमार यांच्या कार्यकाळातील सगळी कामं पूर्ण करण्यात येतील तसंच नागपूर शहर आणि जिल्हयातील महत्वांच्या प्रश्नांचा पाठप्ररावा करून ते सोडवण्यात येणार असल्याचं प्रतिपादन नागप्रचे नवनिय्रक्त विभागीय आयुक्त श्री संजीव कुमार यांनी केलं विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते याबरोबरच आजचं प्रार्दोशक बातमीपत्र संपलं

नमस्कार